ऐतिहासिक क्रिकेट कसोटी सामना आजपासून कोलकात्यात राज्य सरकार स्थापना कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वेगवान हालचाली सुरु आहेत गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी दिल्लीत चर्चा बेठका आणि खलबतं सुरू होती आता बैठकांचं केंद्र पुन्हा मुंबईत सरकल्याचं चित्र आहे दरम्यान काल नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या कार्यकारिणी समितीने आघाडी सोबत सत्तास्थापनेसाठी मंजुरी दिली त्यानंतर शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कोंग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली या बैठकीत शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याबाबत एकमत झाल्याचं कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितलं मात्र शिवसेनेशी याबाबत मुंबईत चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल असं राष्ट्रवादी कॉप्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची काल मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आज शिवसेना आमदारांची बैठक होणार असूननेता निवडीसाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठकही मुंबईत होणार आहे संसद कामकाज लोकसभेत काल निवडणूक रोखे मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्याची कॉप्रेस पक्षाच्या खासदारांची मागणी सभापती ओम बिर्ला यांनी फेटाळून लावली यावर कॉप्रेस खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली

निवडणूक रोखे आणि सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुतवणूक या मुद्द्यावरून कॉप्रेस आणि मार्क्सवादी कामुनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ घातल्यामुळे अध्यक्ष एम वेन्कैया नायडू यांनी काल राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब केलं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत दोन लाख ग्रामपंचायतींना इंटरनेट आणि ब्रॉडबड सुविधा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल राज्यसभेत दिली पंतप्रधान लेखापाल परिषद नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे सुशासनात परिवर्तन घडवणारे असावेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल नियंत्रक आणि महालेखापालांच्या परिषदेत बोलत होते

या निमित्त शहिदांच्या रक्ताने पावन झालेली माती असलेला कलश काल केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रङ्गाद सिंघ पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्द केला हा कलश दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचं पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं राज्यपाल अभिवादन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हृतात्म्यांना काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या फोर्ट भागातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते

या प्रदर्शातून चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती मिळेल असं खरे यावेळी म्हणाले अवकाळी पाहणी राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्रीय अधिकाऱ्यांच एक पथक आज राज्यात येत आहे तीन दिवसाच्या पाहणीत हे पथक नागपूर आणि अमरावती विभागाला तसच धुळे जिल्ह्याच्या काही भागाला भेट देणार आहे

ठाणे ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची काल बिनविरोध निवड झाली उपमहापौरपदी शिवसेनेच्याच पल्लवी कदम निवडून आल्या

पूण्यामध्ये भाजपला पूर्ण बहुमत असल्याने महापौर पदाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदाच्या सरस्वती शेडगे यांचा विजय निश्वित मानला जात आहे परभणीमध्ये महापौर उपमहापौर पदासाठी कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु आहे

शिरोळ तालुक्यातील दानोळी इथं कर्नाटकाकडे ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पेटवण्यात आला तर सहा ट्रक्टरमधून होणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर इथं ऊस परिषद होणार आहे तेव्हा जो दर घोषित होईल तो दर दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत अशी आक्रमक भूमिका घेऊन संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत

गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या चढउतारच्या दराने बाजार हादरून गेला आहे दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक झाल्यामुळे बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वाना होती मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे घरकल योजना यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बुद्रुक ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि घरकूल योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरवण्यात आलं सरपंच प्रकाश पेंधे आणि लाभार्थी रुखमाबाई दासरवाड यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून नुकताच हा पुरस्कार स्वीकारला मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या माध्यमातून बिटरगाव इथं विविध विकासकामंही करण्यात आली आहेत

उस्मानाबाद मधील तेर या गावाचा इतिहास आता समोर येणार आहे इथं आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवातून ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या फेरीत शाळकरी विद्यार्थ्यांनी पारपारिक वारकरी वेश परिधान करून संत गोरा कुभार यांच्या वारकरी संप्रदायाचा वारसा सादर केला महोत्सवात हस्तिदंती बाह्ल्या सातवाहन कालीन नाणी पाण्यावर तरंगणारी वीट विविध शिलालेख अशा पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या विविध वस्तुंचं प्रदर्शनही मांडण्यात आल आहे अशा उपक्रमांमुळे तेरच ऐतिहासिक पौराणिक आणि सांस्कृतिक महत्व जगासमोर येवून येथील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे

भकंप पालघर जिल्ह्यातला डहाणू तलासरी धुंदलवाडी भाग काल सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

खाडिलकर निधन अग्रलेखांचे बादशहा म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर याचं आज सकाळी मुंबईत निधन झालं

आज दुपारी तीन वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

ज्येष्ठ नाटककार आणि केसरी चे भूतपूर्व संपादक कृ

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या त्यांच्या झंझावाती मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टी समृद्ध केली खाडिलकरांच्या अग्रलेखांचे पानहून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत निधन खडस मंंंबई समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते महंमदभाई खडस यांचं काल मुंबईत निधन झालं

मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन मुंबईतील गिरणी कामगारांचा लढा तसंच अनेक सामाजिक लढयांत ते सहभागी झाले होते कोकणातल्या चिपळूण या त्यांच्या मूळ गावी आज त्यांचा दफनविधी होणार आहे

भारत आणि बांगलादेश संघादरम्यान कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर दिवसा आणि रात्री हा सामना खेळला जाणार असून चेंडू स्पष्ट दिसावा म्हणून नेहेमीच्या लाल रंगाऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यात येणार आहे

दरम्यान कमी द्रष्यमानतेमूळे शिर्डी विमानतळावरची विमानसेवा गेल्या एक आठवड्यापासून बंद पडली आहे